कोविड कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर एक टक्क्याच्या खाली आणण्यासाठी कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पुढाकार घेऊन त्या दिशेनं पावलं उचलावीत असा सल्ला केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक तेलंगण गुजरात प बंगाल उत्तर प्रदेश पंजाब आंध्र प्रदेश ही राज्यं आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या कोविडबाबतच्या स्थितीचा कॅबिनेट सचिवांनी काल आढावा घेतला त्यावेळी हा सल्ला देण्यात आला

या राज्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपययोजना कराव्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घ्यावा आणि देखरेख ठेवावी असं यावेळी सांगण्यात आलं

यातला पहिला स्वयसेवक नांदेड जिल्ह्य़ाच्या मुदखेड तालुक्यातल्या बारड इथला रूपेश देशमुख बारडकर आहे

नव्या सर्वेक्षणात नमुन्यांचं प्रमाण तेवढंच राहणार असलं तरी कमी वयोगटातील मुलांचाही त्यात समावेश केला जाणार आहे त्यामुळं लहान मुलांमध्ये कोरोनाला रोखू शकणारी प्रतिपिंडं तयार होत आहेत का आणि असल्यास त्यांचं प्रमाण किती यावरही अधिक प्रकाश पडणार आहे जुन्या सर्वेक्षणात ज्या कुटुंबांचा समावेश होता त्यापैकी काही कुटुंबातील नव्या सदस्यांचाही दुसऱ्या सर्वेक्षणात सहभाग राहणार असल्याचं संशोधन परिषदेतले वरिष्ठ वैज्ञानिक डॉ रजनी कांत यांनी स्पष्ट केलं देशभरात अनेक जिल्ह्यातून दुसरं सर्वेक्षण सुरु झालं असून पुढच्या महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिना अखेरपर्यंत निष्कर्ष समोर येतील असा विश्वास डॉ कांत यांनी व्यक्त केला इम्युनिटी क्लिनिक कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं आवश्यक आहे

ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तान्त आमच्या प्रतिनिधीकडून प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारं इम्युनिटी क्लिनिक नाशिकमध्ये प्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलं हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता कालपासून राज्यात असे चारशे क्लिनिक सुरू झाले आहेत

राज्यातल्या निमाच्या जवळपास अडीचशे शाखांमध्ये त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर सुरू झालेल्या या क्लिनिकमध्ये आयूर्वेदिक औषधांबरोबरच व्यायाम योगाअभ्यास आणि आदर्श जीवनशैली कशी असावी आणि त्याद्वारे प्रतिकारशक्ती कशी वाढवावी याविषयीचं मार्गदर्शन करण्यात येईल उपचारासाठी येणाऱ्यांची माहितीही याठिकाणी संकलित केली जाईल या संकलन माहितीच्या आधारावर एक अभ्यास गट तयार करण्यात येईल

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

गणेशोत्सव नाशिकमध्ये गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत असला तरी विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ शकते याचा विचार करून नाशिक महापालिकेच्या वतीनं ऑनलाईन वेळापत्रक नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या स्मार्ट पयार्याचा वापर नाशिककरांकडून सुरू झाला असून सुमारे अकराशे नागरीकांनी आपल्या वेळा ठरवून घेतल्या आहेत

यामध्ये रोज वेगवेगळ्या रोगांवर रुग्णचिकीत्सा होणार आहे मानाचे गणेश विसर्जन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण राज्यात अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे ऐक्या पूण्यातल्या गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जगभरात नावाजला जाणारा प्ण्याचा वैभवशाली गणेशोत्सव पाहायला दरवर्षी देश परदेशातले नागरिक आवर्जून येतात पूण्याचा गणेशोत्सव म्हणजे ढोल ताशे मिरवणूका उत्साहानं प्रफुल्लीत झालेली तरुणाई हे नेहेमीचं ठरलेलं समीकरण पण यंदा मात्र गणेशोत्सव डिजिटल पद्धतीनं किंवा आरोग्यउत्सव म्हणून साजरा होताना दिसत आहे पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत प्रमुख गणपती मंडळांच्या श्रींचं विसर्जन अनंतचतुर्दशीला उत्सव मंडपात किंवा श्रींच्या मंदिरातच करण्याचा निर्णय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे श्रींच्या विसर्जनासाठी मंडळांतर्फेच स्वच्छ पाण्याच्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे अन्य मंडळांनी देखील उत्सव मंडप किंवा श्रींच्या मंदिरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे विसर्जन झालेल्या मूर्तीची मृत्तिका झाडांना घालावी

त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये तर घरबसल्या श्रींचे दर्शन घ्यावे असं आवाहन मानाच्या पाच मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे मनसे आणि भाजपाच्या पाठोपाठ आता मुस्लिम समाजानंही प्रार्थनास्थळ उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे पूण्यातल्या सीरत कमिटीनं यासंबधीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविलं आहे टाळेबंदीमध्ये आंतरजिल्हा प्रवास बंद असताना बनावट ई पासच्या माध्यमातून दोन हजार रूपयांत प्रवासाची परवानगी देणारं रॅकेट नाशिक पोलीसांनी शोधलं आहे या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्हागर इथला राकेश सुर्वे यास नाशिक पोलीसांनी अटक केली आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार